राजीवन यांनी दिली आहे मात्र या वादळाच्या प्रभावामुळे ग्जरातच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारनं किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये सखल भागात राहणाऱ्या तीन लाखांहून जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे हे वादळ समुद्रात राहील आणि गुजरातच्या किनारपट्टीला समांतर वाटचाल करत राहील असं भारतीय हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक देवेंद्र प्रधान यांनी सांगितलं

महाराष्ट हरयाणा झारखंड येथे होणाऱ्या विधानसभा निवडण्कीची रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक होत आहे या बैठकीत पक्षाच्या विभागांमधे संस्थात्मक निवडणूकांचं वेळापत्रक ठरवणं सभासद नोंदणी आणि पक्षाशी संबधीत मुद्यावरंही चर्चा होणार असून भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारीही या बैठकीत सहभागी होणार आहेत

योजनेत निवड झालेल्या युवकांचा उत्साह नावीन्यपूर्ण दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानातली त्यांची गती यांचा प्रशासनाला उपयोग व्हावा आणि त्या सोबतच युवकांनाही शासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा हे या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनासोबत या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी युवकांना केलं आहे

राज्य सरकारनं पूणे जिल्ह्यातील बारामतीला वळवलं जाणारं पाणी थांबवून ते द्ष्काळग्रस्त भागाकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे पुण्यातील निरा देवघर धरणाचं पाणी बारामती लोकसभा मतदार संघातील भागाला वळवण्यात येत होतं त्यामुळं सोलापूर आणि सातारा जिल्ह्याला पुरेसं पिण्याचं पाणी मिळत नसल्याची तक्रार होती भाजपचे नवनिर्वाचित खासदार रंजित नाईक निंबाळकर यांनी या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील पुस इथं जमीन खरेदी केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर उद्या सुनावणी घेऊ असं न्यायमूर्ती इंद्र बॅनर्जी आणि अजय रस्तोगी यांच्या सुटीच्या पीठानं म्हटलं आहे मुंडे यांनी या निर्देशांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडचा पाणी प्रवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची करंजवन पाणीप्रवठा योजना राज्य शासनानं तत्वतः मंजूर केली आहे काल मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं यावर तातडीनं अहवाल सादर करावा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत या योजनेसाठी मनमाड नगरपालिकेला लोकवर्गणीतून पंचेचाळीस कोटी रुपये द्यावे लागणार आहेत

सहाय्यक उपायुक्त योगेश पीठे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली